स यंदाच्या गणेशोत्सवात कमाल चार फूट उंचीची गणेशमूर्ती स्थापन करण्यावर राज्यातल्या सर्व गणेश मंडळांनी सहमती

ते काल स्वावलंबी उत्तर प्रदेश रोजगार अभियान सुरु करताना बोलत होते रोजगाराच्या अधिकाधिक संधी निर्माण करण्यासाठी स्वयंरोजगार तसंच औद्योगिक संस्थांमध्ये भागीदारीला चालना देणं हा या अभियानाचा उद्देश आहे द्रदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या सहा जिल्ह्यातल्या ग्रामस्थांशी संवाद साधला उत्तर प्रदेश सरकारनं म्ख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली

पीरबुऱ्हाण नगर इथं तीन उमर कॉलनी दोन तर लेबर कॉलनी शिवनगर बिलाल नगर बोर्बन फॅक्टरी परिसर शिवाजीनगर गोक्ळ नगर भगतसिंघ रोड नाथ नगर इथं प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे त्याचबरोबर नायगाव तालुक्यातल्या टाकबीड आणि कंधार इथलेही दोन रुग्ण आहेत

तर काल तीन रूग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

शहरातल्या दयाराम रोड इथले पाच शाम नगर इथले तीन नारायण नगर मजगे नगर इथले प्रत्येकी दोन एमआयडीसी परिसरातला एक रुग्ण आहे

दरम्यान औसा तालुक्यातल्या भेटा इथल्या एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल मृत्यू झाला

जिल्ह्यात काल पाच रुग्णांना बरे झाल्यानं घरी सोडण्यात आलं

दोन्ही रुग्ण भूम तालुक्यातल्या नाळी वडगाव इथले आहेत

भूम आणि बीड इथल्या रुग्णांचा यात समावेश आहे

ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते पुढच्या दोन महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो त्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं खासगी तसंच सरकारी रुग्णालयांमध्ये करण्यात आलेली व्यवस्था पाहण्यासाठी तसेच उपचार शुल्क आणि सुविधांच्या दर आकारणीवर लक्ष ठेवण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती टोपे यांनी दिली कोविडग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण मोठं आहे मात्र त्यासाठी लवकर निदान होणं आवश्यक आहे त्यामुळे संशयित रुग्णांनी लक्षणं न लपवता लवकर तपासणी करुन घ्यावी असं आवाहनही टोपे यांनी केलं

रुग्णांची वाढती संख्या तसंच अधिकाऱ्यांमधला समन्वयाचा अभाव यासंदर्भातल्या वृत्तांची दखल घेऊन न्यायालयानं स्वत याचिका दाखल करून घेत हे निर्देश दिले कोरोना विषाणूचे रुग्ण आणि मृतांची माहिती प्रशासनाला न देणारे खासगी दवाखाने आणि प्रयोगशाळांविरुद्धही कारवाई करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठानं दिले आहेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचं दिसून येत असून प्रत्येक पातळीवर हेळसांड होत असल्यानेच कोरोना विषाणूचा प्रसार वाढला असं खंडपीठानं म्हटलं आहे या याचिकेवर पुढची सुनावणी येत्या तीन जुलैला होणार आहे

यासाठी मोटार वाहन कायद्यात सुधारणेबाबतची अधिसूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे

मात्र रंगांधळेपणाची तीव्रता अधिक असलेल्या व्यक्ती परवाना घेण्यास पात्र नसतील असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

या मागणीचं एक पत्र मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना पाठवलं आहे सध्याची कोविड प्रादर्भावामुळे उद्भवलेली परिस्थिती ही कोणत्याही परीक्षा किंवा वर्ग सुरु करण्यासाठी अनुकूल नाही त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्थांना परीक्षा न घेण्याचे निर्देश द्यावेत आणि तशा एकसमान सूचना विद्यापीठांसाठी जारी कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केली आहे

मंडळाकडून काल ही घोषणा करण्यात आली विद्यार्थ्यांनी यापूर्वीच्या तीन परीक्षांमध्ये मिळवलेल्या गुणांच्या सरासरीच्या आधारावर प्रलंबित परीक्षेसाठी ग्णांकन केलं जाणार आहे बारावीच्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षा देण्याचा पर्याय खुला असेल मात्र त्या परीक्षेत मिळालेले गुण अंतिम असतील दहावीच्या विद्यार्थ्यांना प्नर्परीक्षेचा पर्याय नसेल असं मंडळानं स्पष्ट केलं आहे

ते काल एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतल्या काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकारी पक्षांचं पूर्ण सहकार्य असून कोविड विरुद्धच्या लढ्यात तीनही पक्ष एकज्टीने काम करत असल्याचं पवार यांनी नमूद केलं या सरकारवर आपला अंकृश असल्याच्या आरोपांचं त्यांनी खंडन करत मुख्यमंत्री ठाकरे आणि मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी राज्यकारभार चालवत असल्याचं सांगितलं

भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांना ते काल नागपूर मधून संबोधित करत होते ग्रामीण भागात तसंच गरीब वस्तीत राहणाऱ्या महिलांना रोजगार मिळेल असे उद्योग सुरु करण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं

राज्यातल्या सर्व गणेश मंडळांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली त्यावेळी मूर्तीची उंची नव्हे तर भक्ती महत्त्वाची असं सांगून गर्दी टाळत सामाजिक भान राखून गणेशोत्सव साजरा करण्यावर सर्व मंडळांचं एकमत झालं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली

कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रमुख पालख्या आणि त्यासोबतच्या मोजक्या वारकऱ्यांशिवाय इतर वारकऱ्यांना पंढरपूरात येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही कोणीही या दिवसांत पंढरप्रात दर्शनासाठी गर्दी करू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

पडळकर यांनी हे वक्तव्य मागे घ्यावं असं आठवले यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे चीननं भारताचा भू भाग बळकावला आहे का याबाबत पंतप्रधानांनी जनतेला सत्य सांगावं अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे चीननं भारतीय हद्दीत प्रवेश केला नसल्याचं पंतप्रधान सांगत आहेत मात्र उपग्रहानं घेतलेल्या छायाचित्रातून तीन ठिकाणी चीननं घुसखोरी केली असल्याचं दिसतं असं गांधी यांनी म्हटलं आहे शहिदों को सलाम दिवस या काँग्रेस पक्षाच्या अभियानांतर्गत एका चित्रफितीत गांधी यांनी चीनच्या घुसखोरीनंतरही आपले पंतप्रधान असं विधान करत असतील तर ते चीनसाठी लाभदायक ठरेल असं म्हटलं आहे दरम्यान काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल देशभरात शहिदों को सलाम दिवस अंतर्गत हुतात्मा सैनिकांना अभिवादन करण्यात आलं मुंबईत मंत्रालयासमोर असलेल्या महात्मा गांधीजींच्या प्तळ्यासमोर काँग्रेस पक्षानं गलवान खोऱ्यात वीरमरण आलेल्या सैनिकांना अभिवादन केलं लातूर जिल्हा आणि शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहरातल्या महात्मा गांधी यांच्या प्तळ्याजवळ हतात्मा सैनिकांना अभिवादन केलं आमदार धीरज देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते

गेल्या वीस दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे

टाळेबंदीदरम्यानच्या काळातल्या वीज देयकांबाबत झालेला संभ्रम द्र करण्यासाठी गणेशकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही बाब स्पष्ट केली मीटर रिडींग बंद असल्यानं ग्राहकांना सरासरी वीजदेयक पाठवण्यात आलं आहे टाळेबंदी उठवल्यानंतर मीटर रिडींग घेऊन एप्रिल मे आणि जून महिन्यात वापरलेल्या वीजेचं नियमान्सार देयक आकारल्याचं गणेशकर यांनी सांगितलं दरम्यानच्या काळात देयकाचा भरणा केलेल्या ग्राहकांची रक्कम समायोजित केली जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं ग्राहकांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी औरंगाबाद परिमंडळात महावितरणच्या प्रत्येक उपविभाग कार्यालयात लवकरच ग्राहक मेळावे घेणार असल्याची माहितीही गणेशकर यांनी दिली

उर्वरित शेतकऱ्यांच्याही लेखी तक्रारी आल्यास त्यांची तालुकस्तरीय समितीकडून पाहणी करून त्या त्या शेतकऱ्यांना बियाणं बदलून देण्यात येईल अस महाबीजकडून सांगण्यात आलं आहे

ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते

गरज भासल्यास खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिकृत करण्यात येणार असल्याचंही देशमुख यांनी यावेळी सांगितलं दरम्यान देशमुख यांनी काल बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथंही कोरोना विषाणू प्राद्र्भावासंदर्भात आढावा बैठक घेतली राज्यात लवकरच प्राझ्मा थेरपी बँकिंग सुरु करण्यात येणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी उदय चौधरी उपायुक्त रविंद्र निकम आणि इतर अधिकारी उपस्थित होते हर्सुल इथं घनकचरा प्रक्रिया केंद्र सुरू करुन कचऱ्यापासून बायोमिथेन गॅसचा प्रकल्प सुरु करण्यात येणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं मिटमिटा इथं प्राणीसंग्रहालय उभारण्यात येऊन पुढील टप्यात सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागेकरता शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याची माहिती त्यांनी दिली समांतर पाणी पुरवठा योजना स्मार्ट सिटी प्रधानमंत्री आवास योजना आदी विषयांवर या आढावा बैठकीत चर्चा झाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात सामाजिक न्याय दिनानिमित्त न्यायाधीश प्रदीपसिंह ठाकूर यांच्या हस्ते विविध प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली

उदगीर इथं उदयगिरी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या आगामी शैक्षणिक वर्षात शिक्षक योद्धा म्हणून कार्य करावं असं आवाहन केलं परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली

कृषी मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली